केंद्रसरकार अर्थसंकल्पात प्रधानमंत्री सन्मान निधीची घोषणा केली आहे

भाजपा अध्यक्ष अमित शाह तसंच केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाच्या जाहीरनामा समितीच िध्यक्ष राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात भारत क्रिन की बात मोदी क्रिआथ

जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजपनं सुरु कलितीहअभियान जगातलं अशाप्रकारचं पहिलंच अभियान आह्य असं राजनाथ सिंह यावळी म्हणाले

भाजपाच्या संकल्पपत्र जाहीरनाम्यात सर्व संबंधितांशी सल्लामसलत कल्पानंतर या सूचनांचा समावधीकला जाईल असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं

नागरिक आपल्या सूचना एलईडी व्हॅनच्या माध्यमातूनही दस्त्र शकतात या व्हॅन ठिकठिकाणी तप्ति कल्या जाणार आहप्त भारत क मेन की बात मोदी क आथ